भारताचा सामना आज उलंडबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतव्यी जलसंर्वधनासाठी लोक चळवळ सुरु करण्याचं तसंच दक्षीच्या अनक्वी भागात आपु या पाण्याच्या समस्यच्या पार्श्वभूमीवर पावसाचा प्रत्यक्त थेंब वाचवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन कलि जनजागृती अभियानात कळ पाण्याशी संबंधित समस्यांवर भर न दक्ती पाणी वाचवण्याच्या उपाययोजनांचा प्रसार करण्यावर दक्तील भर द्यायला हवा असं तक्हिणालक्ष प्रधानमंत्री पदाचा दुस यादा कार्यभार स्वीकारल्यानतर प्रथमच आज त्यांनी आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमाद्वार जिष्ट्राला संबोधित कले या उपक्रमासाठी समाजान िकत्र यावं आणि सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांशी निगडीत लोकानी या चळवळीचं नसूर्व करावं असं प्रधानमंत्री म्हणाला तियांनी जलसंवंधनासाठी शतकानुशतकं वापरात असलखि पारंपरिक पद्धतीची माहिती एकमक्वीना दप्खीचं आवाहन नागरिकांना कळे

दक्षीच्या अनक्क भागात जलसंर्वधनासाठी जनतक्रिडून वापरण्यात यप्ती या पद्धतीचा उल्लख करत प्रधानमंत्री म्हणालखा पाणी समस्यावर तोडगा काढण्यासाठी कोणतही एक ठराविक सूत्र नाही पावसाच्या पाण्यापैकी क्रिळ आठ टक्क प्राणी साठवलं जातं ही आश्वर्याची गोष्ट असल्याचं त्यांनी नमूद कले पाण्यासंबधी सर्व मुद्यांवर जलदगतीन विर्णय घर्खासाठी नवीन जलशक्ती मंत्रालय निर्माण कल्याचं त म्हिणाल तियांनी सर्व सरपंच आणि ग्रामप्रधानाना पत्र लिहून गावक यांबरोबर पाणी समस्यावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभांची बैठक बोलवायला सांगितलं

योगाभ्यासाला प्रोत्साहन ह सिमाज सद्धित उत्तम उदाहरण आहअिसं त व्हिणाला आवळी त्यांनी जपान आणि डिलीमधल्या योग प्रशिक्षणाचं उदाहरण दिलं लोकशाहीचं महत्त्व अधोरखित करताना त हिणालक्री समाजव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी सविधान गरजप्तआह कायद आणि नियमांपलीकड आऊन लोकशाही दक्षीच्या संस्कृतीत रुजली असून समृद्ध वारशाचा एक भाग बनली आहाअसं त हिणाल आणीबाणीच्या काळात दर्शीतल्या जनतराष्ट्रा क्रिक्रोश होता आणि लोकशाही गमावल्याचं दुःख दिसून यत्तहोतं असं त्यांनी सांगितलं दशीची लोकशाही महान आहहिरिवांनी लक्षात ठघविं अशी सूचनाही त्यांनी कली अलिकडघ्रपार पडलच्खा लोकसभा निवडणूकांमध्यिष कोटी मतदारानी मतदानाचा हक्क बजावला हा आकाडा अमरिक्खा लोकसंख्यप्रक्षी तसंच युरोपच्या संपूर्ण लोकसंख्यप्रक्षी कितीतरी जास्त असल्याचं तस्हिणाल स्वागत किंवा सत्कार संभारभात पुष्पगुच्छांऐवजी पुस्तक भर्षा हणून दप्त्याचं आवाहन करताना प्रधानमंत्र्यांनी त्यांना भर्षा हणून मिळालच्या प्रसिद्ध लखिक प्रसिद यांच्या कथासग्रहांचा उल्लखि कला प्रसिद यांच्या ईदगाह पूस की रात नशा या कथांमधून दिलखि संदर्ध मानवी भावना आणि सामाजिक वास्तवाचं उत्तम प्रतिक असल्याचं प्रधानमंत्री म्हणाला क्रेख्ळमधल्या डुकी जंगलात वसलखि गावातल्या अक्षरा वाचनालयाचा त्यांनी उल्लखि कला या वाचनालयासाठी पी

मुरलीधरन आणि पी वी चिन्नाथम्पी यांनी घरलिखिा अथक परिश्रमामुळ अदिवासी मुलांना पुस्तकं वाचायला मिळत आहर्व असं त व्हिणाल जागरिकांनी वाचनाला दैनदिन कार्यक्रमाचा एक भाग बनवण्याचं आवाहन त्यांनी कलि

स्वच्छ भारत प्रमाणघ्रज़ल संवर्धन ही लोकचळवळ बनलअसा विधास त्यांनी व्यक्त कला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज विशाखापट्टणम क्वें आंध्र प्रदश्राच्च मुंख्यमंत्री वाय

भारतीय नौदलांड्रारात्रिथ सुरु असलखिा संरक्षण विषयक पायाभूत विकास प्रकल्प आणि प्रस्तावांच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घत्तला

या आधी कर्तारपूर प्रकल्पाच्या समितीवर खलिस्तानवादी नस्यिांची निवड पाकिस्ताननं कली होती त्यावरही भारतानं चिंता व्यक्त कली होती भारतानं पाकिस्तानला या प्रकल्पाशी संबधित अन्य विषयांवर दखील स्पष्टीकरण मागवलं होतं जम्मू कश्मीरच्या वडगाम जिल्ह्यात बुगाव क्रे आज पहाटजुिरक्षा दलांबरोबस्च्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला

वळी घट्ट होत असल्याचं पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु कला प्रत्युत्तरात पोलिसांनी कलिखा गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला त्याची ओळख अद्याप पटलली नाही

ही यात्रा सुखरूप आणि शांतत्त्वपार पडावी यासाठी जम्मू श्रीनगर महामार्गावर तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठक्षियात आली आहा उधमपुर डोडाचप्रीलिस महानिरीक्षक सुजित सिंग यांनी ही माहिती दिली

या प्रकरणी सखोल चौकशीच आदधीदध्वात आलखाहतीआणि दोषींवर कडक कारवाई कली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री दर्देद्र फडणवीस यांनी दिली नागपूर यध्वपित्रकारांशी बोलताना तर्म्हिणालक्री या गृहसंकुलाच्या बांधकामाच्या वैधत विषयी चौकशीसाठी एक समिती स्थापन कली जाईल

आकाशवाणीच्या राजधानी आणि एफ

रखी वाहिनीवरुन दुपारी अडीच वाजल्यापासून सामन्याचं धावतं समालोचन ऐकता यईल काल अॅस्ट्रेशियानं न्युझीलंडच्या उपांत्य फरी गाठण्याच्या आशा धूसर कल्या आहव्य तर पाकिस्ताननं अंतिम चार संघांमध स्थान मिळवण्यासाठी आगरूप कली आहा